आज लोकसभेचं कामकाज सुरु होताच कावेरी नदी जल व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याच्या मागणीवरुन अण्णाद्रमुकच्या खासदारांनी हौद्यात येवून घोषणाबाजी सुरू केली गोंधळामुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज द्पारी बारा वाजेपर्यंत तहकुब केलं होतं दुपारी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ न थांबल्यानं त्यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकुब केलं राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच अण्णाद्रमुक द्रमुक तेलगू देसम आणि काँप्रेस पक्षाच्या सदस्यांनी विविध मागण्यासाठी हौद्यात उतरुन घोषणाबाजी करत गोंधळ घातला अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना कामकाज सुरळीत चालु द्यावं अशी विनंती केली शुक्रवारी संसदेचं अधिवेशन संस्थगित होणार असून त्यापूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा सुधारणा तसंच ावेर महत्त्वाच्या विधेयांकावर चर्चा होऊ द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं

आपल्या सत्ताकाळात कॉंप्रेसनं दलित समुदायांच्या भल्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत असं म्हणत कॉंप्रेस हा दलित विरोधी पक्ष असल्याचा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी केला विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल केल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे या वर्षापासून दहावीची पाठयपुस्तकं बदलली आहेत या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत दादर क्षे झाला त्यावेळी ते बोलत होते शिवाजी महाराज कुशल प्रशासक होते हे समजावं यासाठी ातिहासाच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल केल्याचं त्यांनी सांगितलं जिजी भाषा आली पाहिजे पण मातृभाषेमध्ये शिक्षण ही काळाची गरज आहे हेही विंबवलं पाहिजे असं तावडे म्हणाले मराठी शाळांमध्ये उत्तम शिक्षण दिलं जात आहे

बालकांविरुद्ध होणारे गुन्हे हा गंभीर विषय असून असे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कायद्याचा प्रभावी वापर करुन कडक कारवाई व्हायला पाहिजे त्याचबरोबर अशा प्रकरणांमध्ये बळी पडलेल्या बालकांचं समुपदेशन पुनर्वसन आवश्यक असून त्यादृष्टीनं सर्वच पातळ्यांवर व्यापक प्रयत्न व्हायला हवेत असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र स्टेट वुमेन्स काऊन्सिलच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबई विद्यापीठात काल आयोजित केलेल्या काऊन्सिलच्या ड्रैवार्षिक परिषदेत ते बोलत होते सुरक्षित बालपण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे यासाठी विद्यमान कायद्यांची कडक अंमलबजावणी करुन गुन्हेगारांना जरब बसवणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं देशातल्या त्विर राज्यांमध्ये कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागणी कमी झाल्यानं कांद्याच्या दारात घसरण झाली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात गत वर्षीच्या तुलनेत पाण्याच्या टँकर मागणीत दुपटीनं वाढ झाली आहे

परभणीत जितूर अल्या तहसील कार्यालयासमोर भारिप बहजन महासंघानं काल आपल्या विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन केलं यावेळी शिष्टमंडळानं तहसिलदारांना निवेदन दिलं

ज्या गावात ग्रामपंचायतीनं वीज देयक न भरल्यामुळे नळ योजना बंद असेल त्या ग्रामपंचायतीनं प्रथम थकीत वीज देयकाची रक्कम संबंधिताकडे भरून नळ योजनेचा विद्युत पुरवठा सुरू करावा तसंच मंजूर काम ज्रेर निधीतून झालेलं नाही अथवा प्रस्तावित नाही याची खात्री केल्यानंतरच मंजूर कामाला सुरूवात करावी अन्यथा संबंधितांना जबाबदार धरलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे जम्मू काश्मीरमध्ये राजौरी िंदेशाचं संरक्षण करताना वीरमरण आलेल्या शुभम मुस्तापुरे या जवानाचं पार्थिव आज औरंगाबादला रात्री विशेष विमानानं पोहोचेल त्यानंतर मोटारीनं परभणी जिल्ह्यातल्या कोनेरवाडी झिं उद्या पहाटेपर्यंत पोहोचेल अशी माहिती परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे उद्या सकाळी दहा वाजता या जवानाच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत